कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत प्न्हा एकदा वाढ होत आहे त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने धुवावेत हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली ते म्हणाले आज संध्याकाळपासून ब्रेक दी चेन म्हणजे ही श्रंखला तोडायची आपल्याला

म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचाखंदी असं होतं कधी रात्री जमावबंदी करत होतो

सकाळी सात ते रात्री आठ या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू ठेवणार आहोत संचारबंदीच्या काळात कोणाचीही आबाळ होऊ देणार नाही असं सांगत गरजूंसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच हजार चारशे कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं या अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या सात कोटी लाभार्थींना पुढच्या महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे शिवभोजन थाळी पुढचा महिनाभर गरजूंसाठी मोफत दिली जाणार आहे दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब तसंच निराधार नागरिकांसाठीच्या विविध पाच योजनांमधल्या लाभार्थींना दोन महिन्याचं मानधन आगाऊ दिलं जाणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगार नोंदणीकृत घरेल् कामगार अधिकृत फेरीवाले तसंच परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

संचारबंदीच्या या काळात रुग्णालयं औषधी दुकानं यासह सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत उपाहारगृहांसोबतच रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेतेही पार्सल सुविधा देऊ शकणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या काळात सुरू राहणाऱ्या इतर आस्थापनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले या काळामधे आपण अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या आपण चालू ठेवणार आहोत सार्वजनिक वाहत्रक व्यवस्था बंद करत नाही आहोत बस सेवा बंद करत नाही आहोत मात्र त्या केवळ आणि केवळ आवश्यक अतीआवश्यक कामासाठीच वापरल्या जातील रुग्णालये आहेत दवाखाने आहेत वैद्यकीय विमा औषधी कंपन्या औषधी दकाने वैद्यकीय सेवा देणारे काही डिलर्स आहेत वाहतूक सप्ताय चेन आहे लस उत्पादक व वाहतूक करणारे दरसंचार सेवा व त्यांच्याशी संबंधित देखभाल व दुरूस्ती करणारे पेट्रोलपंप चालू राहतील पेट्रोलियम उत्पादनं आहेत कार्गो सेवा डेटा सेंटर आयटी सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा मंडळं या सगळ्या गोष्टी या आपण चाल् ठेवतो आहोत दरम्यान राज्यात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या वाढीव प्राणवायूचा पुरवठा हवाई मार्गाने करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नागरिकांनी या सर्व नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं

जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ नं या लसींचा त्यांच्या आपत्कालीन वापराच्या लसींच्या यादीत समावेश केलेला आहे भारतात सर्वप्रथम या लसी शंभर जणांच्या समूहाला देण्यात याव्यात त्या सर्वांवर आठवडाभर निगराणी ठेवावी त्यानंतरच देशात सर्वत्र या लसी देण्यात याव्यात असं या समूहान म्हटल आहे

आजही यासर्व ठिकाणी लसीकरण मोहीम स्रू राहणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली

राज्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड उपचार केंद्र सुरू केल्यास प्रत्येक जिल्ह्यात कोविड रूग्णांना तीन हजार खाटा उपलब्ध होतील अशी सूचना नांदेड इथले सामाजिक कार्यकर्ते दिपक मोरताळे यांनी केली मोरताळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला ही सूचना ई मेलव्दारे पाठवली आहे शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाचे सरासरी एक हजार आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या या सूचनेची दखल घेतली आहे चांगली सूचना केल्याचं पंतप्रधान कार्यालयानं मोरताळे यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटलं आहे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली ही टोळी ग्राहकांना सोळा हजार रुपयांना एक याप्रमाणे या औषधाची विक्री करत होती

मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांकरता म्हाडाच्या वतीने वसतीगृह उभारलं जाणार आहे ग्रहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली ताडदेव इथं एम पी मिल कंपाउंड परिसरात म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर हे वसतीगृह उभारलं जाणार आहे

दिल्लीच्या जामा मशिदचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी आणि चाँद दिदार समितीनं ही घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजानच्या पवित्र महिन्याच्या श्रभेच्छा दिल्या आहेत

नागरिकांनी आपापल्या घरी गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी नियमांच पालन करत सण पारंपरिक पद्धतीनं मात्र साधेपणानं साजरा केला औरंगाबाद जिल्ह्यात श्री क्षेत्र पैठण इथं मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत तीर्थस्तंभ परिसरात नगराध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते ग्रढी उभारण्यात आली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत नागरीकांनी आंबेडकर यांचे विचार आत्मस्रात करुन सुद्रढ आणि समद्ध भारताच्या निर्माणात योगदान द्यावं असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या उदारमतवादी विचारांचं मानवतावादी शिकवणींचं पालन करुन देश हितासाठी समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण त्यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करु या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे इतर मागास बह्जन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ आंबेडकर यांची जयंती गर्दी न करता शांतता आणि संयम ठेवून आपापल्या घरातच साजरी करावी असं आवाहन केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले यांनी दिली आज सकाळी नऊ वाजता समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जन सुरई ससाई यांच्या हस्ते डॉ

या कार्यक्रमाला मोजक्या संख्येत भिक्खुसंघ आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचं फुलझेले यांनी सांगितलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती तैलचित्र लावण्यात येणार आहे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक दिलीप बडे यांनी हे तैलचित्र रेखाटलं आहे शाहीर वामन दादा कर्डक यांनी रचलेल्या गीतांच्या गीत भीमायन या ध्वनिफितीचं विमोचनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे

या सोसायटीत राहणाऱ्या गोविंदसिंघ हरिसिंघ प्जारी याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत त्याला अटक केली परभणी येथील शेकहँड फाऊंडेशन ही समाजातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांना उदरनिर्वाहाची साधन उपलब्ध करून देतात तसेच त्यांच्या मुलाना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवतात

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे परभणीचे वार्ताहर रविवारी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी तालुक्यातील आशाताई माने यांना दाळ बनवण्याची गिरणी देण्यात आली यासंदर्भात फाऊंडेशनचे कार्यवाहक शरद बोहत म्हणाले शेकहँड फाऊंडेशन हे विधवा ताईंसाठी काम करणारे फाऊंडेशन असून या फाऊंडेशन मार्फत प्रत्येक सण तसेच महापुरूंषांच्या जयंतीनिमित्त विधवा ताईंना उदरनिर्वाहाचे साधन दिले जाते

दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे

औरंगाबाद शहर आणि परिसरात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली नांदेड जिल्ह्यात नायगाव तसंच मांजरम भागात लातूर जिल्ह्याच्या कासार शिरशीसह परिसरात हिंगोली जिल्ह्यात कळमन्री तसंच औंढा तालुक्यात तर परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे नांदेड जिल्ह्याच्या लोहा ताल्क्यातल्या सायाळ इथले शेतकरी तुकाराम मोरताटे यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या पावसामुळे आंबा तसंच ज्वारीवर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांचीही काल पावसामुळे तारांबळ उडाली

गेल्या वर्षी चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती